काही ठळक बातम्या उद्यापासून नागपुरात विषीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात

करण्याचे आदेश रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल यांनी दिले नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

आणि दिव्यांग व्यक्तींसाठी क्रैशल्य विकासावरील राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन आज करण्यात आलं

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे

अधिवेश्वनादरम्यान जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास पाणी साचू नये म्हणून सखल भागात डागडुजी करण्याचं काम चालू आहे समागृहातील च्वनिक्षेपक तसंच साऊंड सिस्टीमची चाचणी घेण्याचं ही काम सुरू आहे या अषिवेश्वनात कडक सुरक्षा व्यवस्था राहणार असून त्याचाच एक भाग म्हणजे या वर्षी विविषरंगी प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत या अषिवेशनाचं खास वैशिष्टच म्हणजे पुरवणी मागण्या दोन्ही सदनात अय्यादेश पटलावर ठेवणं पुरवणी मागण्या सादर करणं सरकारी विवेयकं मंजुर करून घेणं ही महत्वाची कामं असणार आहेत

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संघ्येला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांसाठी चहापानाचं आयोजन केलं आहे मात्र या चहापानावर विरोषक बहिष्कार घालणार असल्याचं वियानसभेतील विरोयी पक्ष नेते श्री रायाकृष्ण विखे पाटील यांनी सोंगितलं

मुंडे यांनी या अधिवेश्वनात विरोधी पक्षांची भूमिका कश्री राहिल याबाबत वार्ताहरांना माहिती दिली शेतकरी कर्जमाप्री दीडपट हमीमावाचं वचन न पाळणं सोयाबीन आणि तूर ऑनलाईन खरेदीला झालेला विलंब स्लॅस्टिक बंदीबाबतचा संप्रम हे मुद्दे अधिवेश्वनात उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं एखाद्या पोलीस अधिकात्यांची प्रमारी पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करू नये असे आदेश सर्वोच्व न्यायालयानं आज सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले त्याऐवजी पोलीस महासंचालक निवृत्ती होण्याच्या तीन महिन्या आषी सरकारनं या पदासाठी पात्र पेलीस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवावी आयोग त्यापैकी तीन अधिकाऱ्यांची नावं सरकारकडे पाठवेल त्यापैकी एका अधिकाऱ्याची सरकारनं पोलीस महासंचालकपरी नियुक्ती करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे न्यायालयाच्या या आदेशाबरोबरच पोलीस संचालकांच्या नियुक्तीबाबतचे राज्य सरकारांचे सगळे नियम स्यगित झाल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजना समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुरस्कार प्रात्त संस्या आणि समाजसेवकांनी सरकार आणि वेंचित घटकातील दुवा म्हणून कार्य करावं असं आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री श्री राजकूमार बडोले यांनी आज नागपूर इयं केलं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे दीक्षाम्रमी इथल्या डॉ

सामाजिक न्याय विमागानं विविध योजना राबवून समाजातील गरीब आणि वॅचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगून त्री बडोले म्हणाले की डॉ बाबासाहेबांनी वास्तव्य केलेलं लंडन इयला घर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबई इयल्या इंदु मिल जागेचे इस्तांतरण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती यु पी एस सी मार्गदर्शन केंद्र वसतिगृह तसंच नोकरी करणाऱ्या मागासवर्णीय महिलांसाठी पुणे मुंबई आणि नागपूर इथं वसतिगृह आदी विविध क्षेत्रात सरकारन आजपर्यंत उत्तम कामगिरी केली आहे आमदार श्री अनिल सोले यांच्या पुढाकारानं श्रीन अर्थ ऑर्गनायझेश्वनतर्फे पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्षनाबद्दल जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या दोन हजार किलोमीटर प्रवासाचा समारोप आज नागपुरात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे यावेळी केंदीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती आहे

वसंतराव देशपांडे समागृहात हा सोख्ळा होत आहे ग्रीन अर्थ ऑर्गनाएक्षेशनतर्फे आयोजित वृक्षदिंडीचं यंदा तिसरे वर्ष आहे मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर अंबेरी रेल्वे स्थानकाव्या जवळ पूल कोसळण्याच्या घटनेची चौकश्री रेल्वे सुरबा आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश रेल्वेमंत्री श्री

अर्थेरी आणि विलेपाले रेल्वेस्वानकांदरम्यान पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला रेल्वेमार्गावर कोसळल्यानं पश्विम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

जखमीमध्ये एक्र महिलेचा समावेश असून या मशिलेसह एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केलं आहे कोसळलेल्या पुलामुळं पश्चिम रेल्वेमार्गावरच्या ओव्हरहेड यंत्रणेचं नुकसान झालं आहे आणि ही यंत्रणा दुरूस्त करण्याचं काम अभियंत्याचं पथक करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अषिकारी श्री रविंद्र भाकर यांनी दिली आहे पश्चिम रेल्वे मार्गावरच्या अंचेरी विलेपार्ले सेक्शनमधली हार्बर मार्गाला जोडणारी सेवाही दुपारपर्यंत बंद होती

आर मध्ये धोरण निश्वित करण्यात आलं आहे त्यामुळं सरसकट निष्कासन कारवाई करण्याऐवजी या जी आर चा आघार षेऊन स्थलांतरण तसंच नियमितीकरण या उपाययेजनांवर भर देष्याची गरज असल्याचं निर्देश क्रेंदीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी जिल्हषिकारी श्री अश्विन मुद्गल निगमायुक्त श्री वीटेंद्रसिंग तसंच नागपूर सुधार प्रन्यास समापतीना लेखी पत्र लिहून दिले आहे नाशिक जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकारकडून सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री

कळवण तालुक्यातील सप्तशृंगीगड इथे उभारण्यात आलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉसीच्या उद्याटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते देशात आर्थिक पर्यटनाला अधिक महत्त्व आहे त्यामुळं तीर्यस्थळांचा विचार करताना भाविकांना चांगल्या सुविया पुरविल्या तर तेवढीच चांगली अर्थव्यवस्था उमी राहते फ्युनिक्युतर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध झाल्यानं गडाच्या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळेल असंही श्री

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागानं दिव्यांग व्यक्तींसाठी कौशल्य विकासावरील राष्ट्रीय क्वर्यशाळेचं आयोजन आज करण्यात आलं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री धावरचंद गेहलोत यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे होते रोजगार ही सक्षमीकरणाची गुस्किल्ली आहे असं मत श्री गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केले

मुले फकडणारी टोळी असल्याच्या संशयावरुन जमावानं पाच जणांचा ठेचून खून केल्याची घटना एक जुलै रोजी बुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राईनपाडा गावात घडली त्यानंतर पोलिसांनी घटनेतील संत्रयितांची धरपकड सुरू केली होती

त्यांना रितसर अटक करण्यात आली त्यांनंतर काल सायंकाळी सर्व संशयितांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात साक्री न्यायालयात इजर करण्यात आलं न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर

वानखेडे यांनी सर्व संशयितांना सह्य जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान राइनपाडा इथल्या घटनेत मृत व्यक्तींच्या कुट्टबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचं मुख्यमंत्री श्री देवेद्र फडवणीस यांनी जाहीर केलं मृत व्यक्तींच्या परिवाराला मदतीच्या माध्यमातून आयार देण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं

नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ही माहिती दिली या पार्श्वभूमीवर मराठवाडचातून अनेक लहानमोठचा दिंडचा आणि शेकडो वारकरी पैठण नगरीत दाखल होत आहेत दह्य वर्षाच्या प्रथमश्रेणी तथा आयपीएल स्पर्षेतील अनुषवाच्या जोरावर दुखापतीमधून सावरत थेट इंस्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोर्थ योर्कशायर एन्ड साऊय डरहम क्रिकेट लीगमधील एक दिवशीय सामन्यात दहा गडी बाद करीत बुलडाण्याच्या श्रीकांत वाघनं विदर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे